मंत्रिमंडळाच्या काल रात्री झालेल्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली

आर्थिक सर्वेक्षण अहवाल चार जुलैला सभागृहासमोर ठेवला जाणार असून पाच जुलैला केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाणार आहे केंद्रात नव्यानं स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं काल घेतलेल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय झाला यापूर्वी केवळ दोन हेक्टर पर्यंत जमीन धारक शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळत होता

लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना साठ वर्ष वयानंतर दरमहा तीन हजार रुपयांचं निवृत्तीवेतन देणाऱ्या प्रधानमंत्री किसान पेन्शन योजनेला तसंच छोट्या व्यापाऱ्यांसाठीच्या एका पेन्शन योजनेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या डॉ

दरम्यान या प्रकरणी भारतीय वैद्यकीय संघटनेनं सत्यशोधन समिती स्थापन केली असून ही समिती एका आठवड्यात आपला अहवाल देणार आहे

येत्या सहा जूनपर्यंत केरळमध्ये पावसाचं आगमन होईल त्यानंतर सप्टेंबरपर्यंत साधारण पाऊस राहणार आहे अल् निनोचा प्रभावही कमी होणार असल्याचं या अंदाजात म्हटलं आहे दरम्यान देशाच्या अनेक भागात उष्णतेचं मान वाढतंच असून काल राजधानी दिल्लीने यंदाचा सर्वात उष्ण दिवस अनुभवला राजस्थानमधे उष्णतेच्या लाटेमुळं सामान्य जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे

सर्जन प्रेरणा आणि कवित्वशोध या त्यांच्या समीक्षाप्रंथाला साहित्य अकादमी पुरस्कारानंही गौरवण्यात आलं प्रसिद्ध कवयित्री नीरजा या त्यांच्या कन्या आहेत